या समितीची बैठक काल नवी दिल्लीत झाली त्यामध्ये सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक यांनी त्यांच्या लशींच्या आपत्कालीन वापराबाबत केलेल्या अर्जांचा आढावा घेण्यात आला अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली

हर्ष वर्धन यांनी उच्चस्तरीय बैठकीत घेतला या मोहिमेत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून व्यवस्थेत अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत राज्यात पुणे नागपूर जालना आणि नंदूरबार या चार जिल्ह्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे कोरोना लसीकरणासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून केंद्र सरकारनं मान्यता देताच कोणत्याही क्षणी लसीकरण सुरुवात करता येऊ शकतं अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली हिंगोली इथं एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते

असंच कर्तृत्व येणाऱ्या वर्षभर नव्हे तर पुढील कित्येक वर्षं गाजवत राहा अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस दलातले अधिकारी कर्मचाऱ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या

अजूनही संकट गेलं नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं नागरिकांनी किमान खबरदारी घ्यावी आणि शिस्त पाळावी म्हणून जमावबंदीचे आदेश दिले आहेत भानावर राहून पुढचं पाऊल टाकावं यासाठीच काही बंधनं घातल्याचं त्यांनी नमूद केलं ठाकरे पर्यावरणाचं जतन आणि संवर्धन हा केवळ सरकारी उपक्रम न राहता ती प्रत्येकाची जीवनशैली बनली पाहीजे असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केलं पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागामार्फत माझी वसुंधरा अभियान राबवण्यात येत आहे या अभियानांतर्गत माझी वसुंधरा ई शपथ उपक्रम राबविण्यात येणार आहे

माझी वसुंधरा अभियानात प्रत्येकाने सहभाग द्यावा आणि त्याला लोकचळवळीचं स्वरुप द्यावं असे आवाहनही ठाकरे यांनी केलं या उपक्रमात सहभागी होत राज्याच्या पर्यावरणाचे संवर्धन करण्यास मी कटीबद्ध राहीन अशी शपथ यावेळी सर्वांनी घेतली

यामुळे राज्याच्या कृषी औद्योगिक विकासाला मोठी गती मिळू शकेल असा विश्वास ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी काल व्यक्त केला भामा आसखेड पूणे शहराला मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा करत असताना ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याकडेही लक्ष द्यावं लागेल यासाठी कोणतेही राजकारण न करता पुणे जिल्ह्यातले सर्वपक्षीय आमदार एकत्र बसून निर्णय घेतील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल नमूद केलं पुणे शहराच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या भामा आसखेड जलवाहिनी प्रकल्पाचं उद्घाटन पवार यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते पुणे महापालिकेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर प्रमुख नेते उपस्थित होते शहरांमध्ये पाण्याचा सुनियोजित वापर करणं गरजेचं असून मलनिःस्सारण प्रकल्प नदीसुधार प्रकल्प आणि पाण्याचा पुनर्वापर यावर काम करावं लागेल असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं कोरेगाव भीमा कोरेगाव भीमा इथल्या विकास आराखड्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांनी काल दिली शौर्यदिनाच्या निमित्तानं पवार यांनी काल सकाळी पेरणे फाटा इथल्या विजय स्तंभाला भेट देऊन अभिवादन केलं त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते या स्तंभाजवळची जागा ताब्यात घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली असल्याचं ते म्हणाले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेराज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखवंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेक अनुयायांनी विजयस्तंभाला अभिवादन केलं महाराष्ट्राच्या सामाजिक अध्यात्मिक जीवनाचा प्राण असलेल्या प्राचीन मंदिरांच्या जतन आणि संवर्धनाची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान केली होती आता प्रकल्पाची स्वरूप निश्विती प्राधान्यानं हाती घ्यायची कामं आणि या कामांचा तपशील निश्चित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे

काय काम अपेक्षित आहे या तरतुदीमधून ते सांगणारा हा वृत्तांत

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी महालक्ष्मी रेणुकामाता आणि सप्तशृंगी ही मातृदेवतांची साडेतीन शक्तीपीठे महाराष्ट्रात आहेत महाराष्ट्राच्या अध्यात्मिक परंपरेला वारकन्यांनी देशपातळीवर एका ऊंचीवर नेऊन ठेवलं आहे समृद्ध इतिहासाची साक्ष देणाऱ्या लेण्या आणि शिल्पे हे महाराष्ट्राचे वैभव आहे या सर्व वैभवाचं जतन आणि संवर्धन करून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देण्याचा सरकारचा मानस आहे प्राचीन मंदिरं लेण्या आणि शिल्पांचा जीणेंद्वार आणि संवर्धनाचं काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सोपवण्यात आलं असून यासाठी महामंडळाला स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे प्राचीन मंदिरांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठीचा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास अंमलबजावणी संस्था म्हणून अंशदान ठेव तत्वावर देण्यासही मान्यता देण्यात आली आहे

यदा पालघर जिल्ह्यात पावसाळ्याआधी तासभर जरी अंधारात फिरलं तरी नजरेला जेमतेम एक तरी काजवा दिसला तर नशीब अशी स्थिती होती हे काजवे गेले तरी कुठे त्यांचं भवितव्य काय ते सांगणारा हा वृत्तांत गेल्या काही वर्षात पालघर आणि परिसरातल्या पाणथळ जागा विकासाच्या प्रक्रियेत नष्ट होत आहेत पूर्वी जिल्ह्यात बरीचशी गवताळ जमीन होती उंच वाढलेल्या दाट गवतामुळे सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचत नव्हता तिथं काजव्यांसाठी योग्य आर्द्रता टिकून राहायची शेतांच्या बांधावर नागफणी थेंगड आदी काटेरी झाडांचं कूंपण असायचं अश्या ठिकाणी देखील आर्द्रता चांगल्या प्रकारे असे खेकड्याच्या सुक्या बिळातही काजव्यांच्या अळ्या रात्री चमकताना दिसत विकासाच्या रेट्यात पाणथळ जागा आणि गवताळ कुरणं नष्ट होत गेली त्यामुळे जमिनीतली आद्रता टिकेनाशी झाली सोबत रासायनिक फवारणी आणि खतांमुळे इतर उपद्रवी किटकांपाठोपाठ परागीभवनासाठी उपयुक्त असणाऱ्या मधमाश्या आणि काजव्यांसारखे शेतीस उपयुक्त कीटक देखील नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत असं दांडेकर महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाचे प्रोफेसर भूषण भोईर यांनी सांगितलं काजव्यांच्या संख्येत आणखीन घट होत गेली असून काजवे पृथ्वीच्या पाठीवरुन कायमचे नष्ट होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी नीतू चौरे पालघर प्ण्यामध्ये इंडियन बायसन म्हणजेच गौर शिरण्याच्या घटना घडल्या त्यावरील चर्चाही नुसतीच रंगली पुणे शहरात कधीकाळी गवा शिरेल याची कल्पनाही नसल्यानं त्याला सुरक्षितपणे पकडण्याच्या यंत्रणेची एक प्रकारे परीक्षाही झाली पण जंगलातील आपला अधिवास सोडून पुण्यासारख्या अतिगर्दीच्या शहरात हे गवे का शिरले असावेत याची कारणमीमांसा होणं अत्यावश्यक आहे

पुतळे उभारल्यानंतर त्यांची म्हणावी तशी देखभाल केली जात नाही म्हणून संकल्प मल्टीपर्पज फाउंडेशन सहयोग फाउंडेशन आणि वाशिम महिला पतंजली योग समिती यांनी हा उपक्रम राबवला

श्रॉफ हायस्कूलने सूर्यनमस्कारांद्वारे नववर्षाच्या स्वागताची परंपरा कायम ठेवली आहे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी या विद्यालयातले शेकडो विद्यार्थी शाळेच्या प्रांगणात एकत्र येत सूर्यनमस्कारानं नववर्षाचं स्वागत करतात मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमी शाळेतल्या पन्नास विद्यार्थ्यांनी सूर्य नमस्कारांद्वारे नववर्षाचं स्वागत करून प्रथा कायम ठेवली

गोंदियातील हजाराफ़ॉल धबधबा नववर्षाच्या पहिल्या दिवशी गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातल्या ब्रिटिशकालीन हजाराफाल धबधब्यावर तीन हजारांच्या वर पर्यटकांनी हजेरी लावली कोरोनामुळे दोनशेच्या संख्येनं आत जाण्याची परवागी वन विभागातर्फे देण्यात आली नववर्ष प्रार्थना नवीन वर्षात प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद निर्माण होऊ दे प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहू दे आणि सुखसमाधानशांतता जगभर नांदू देत अशी प्रार्थना विविध धर्मीयांकडून काल करण्यात आली मठ मंदिर मशिद गुरुद्वारा आणि चर्चमध्ये निवडक नागरिकांच्या उपस्थितीत उपासना देखील करण्यात आली केळी सप आरोग्यासाठी गुणकारी असणाऱ्या केळीच्या फुलापासून जळगाव शहरातल्या डॉ तेजोमयी भालेराव यांनी इन्स्टंट सूप तयार केलं आहे भारतीय पेटंट संस्थेनं या संशोधनाला पेटंटही जाहीर केलं आहे केळीचे घड विकसित होत असताना केळफूल गळून पडतं त्यामुळे त्या फुलातली अनेक पोषक आणि औषधी मूल्यं वाया जात असतात मात्र यातले औषधी गृणधर्म ओळखून डॉक्टर भालेराव यांनी अभ्यास केला यामध्ये फॉस्फरस पोटॅशियम तांबं मॅग्नेशियम लोह इत्यादी घटक आढळतात

या रुग्णांसाठी आता जानेवारी महिन्यात प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय विशेष आरोग्य शिबिरं राष्ट्रीय हरित लवादाच्या सूचनेनुसार आयोजित करण्यात येतील

हवामान गुरूवारी कोकणात आणि काल मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किरकोळ सरी घेऊन आलेल्या काहिशा ढगाळ वातावरणाचा मागमूसही आता उरला नसून संपूर्ण राज्यातलं हवामान पुन्हा कोरडं झालं आहे उत्तरेतली थंडी मात्र अजू महाराष्ट्रात यायला तयार नाही

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विधासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार